त्यांनी सपा बसपा राष्ट्रीय लोकशाही दल आघाडीच्या उमेदवार शालिनी यादव यांचा पराभव केला

गुजरातमध्ये पुन्हा एकदा निर्विवाद यश मिळवण्याच्या दिशेनं भाजपाची वाटचाल सुरू आहे

या जागेवर शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर आहे

बशीरहाट डायमंड हार्बर आणि जॉयनगर या तीन मतदारसंघात मतमोजणी सुरू असून तिथं तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत

बिजू जनता दलानं दोन जागा जिंकल्या असून भाजपाला एक जागा मिळाली आहे

एमआयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादच्या जागेवर विजय मिळवला

सुनीर यांच्यावर मात करत निवडून आले

तामिळनाडूत अडतीसपैकी बावीस जागा द्रमुकने जिंकल्या आहेत

कन्याकुमारी मतदारसंघातून काँग्रेसने केंद्रीय मंत्री राधाकृष्णन पी

काँग्रेसने तीन मतदारसंघात बाजी मारली आहे

अरुणाचल प्रदेशातल्या दोन्ही जागांवर भाजपा पुढे आहे

मेघालयात दोनपैकी एका जागेवर काँग्रेसने तर दुसऱ्या जागेवर नॅशनल पीपल्स पार्टीचे अगाथा संगमांनी काँग्रेसच्या मुकुल संगमांवर निसटता विजय मिळवला आहे मिझोराममधली एकमेव जागा मिझो नॅशनल फ्रंटने तर नागालँडमधली एकमेव जागा नॅशनॅलिस्ट डेमॉक्रेटिक प्रोप्रेसिव्ह पार्टीने मिळवली आहे तसंच सिक्कीममधली एकमेव जागा सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने जिंकली आहे लक्षद्विप तसंच अंदमान निकोबारमधल्या एकमेव जागा राखण्यात अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला यश मिळालं आहे तर त्रिपुरातल्या दोनही जागा भाजपने जिंकल्या आहेत दादरा नगरहवेलीत देलकर मोहनभाई या अपक्ष उमेदवाराने भाजपावर निसटता विजय मिळवला आहे तर दीवमध्ये भाजपने काँग्रेस उमेदवारावर मात केली आहे

मराठवाड्यातून औरंगाबाद वगळता सर्व मतदार संघातून शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले

परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव बेचाळीस हजार मतांनी विजयी झाले त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँप्रेसचे राजेश विटेकर यांचा पराभव केला उस्मानाबाद मधून शिवसेनेचे ओम प्रकाश राजेनिंबाळकर एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजयी झाले